समारंभात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याना घराच्या किल्ल्या

न्यायालयाचे निर्देश

गोवारी समाजाचा समावेश आदिवासी प्रवर्गात व्हावा या मागणीसाठी गोंदियात मोर्चा आणि लासलगाव बाजारात मोठी आवक झाल्यानं काद्यांचे भाव घसरले दिल्लीत केंद्र सरकारचा नाफेडला काद्यांचा अतिरिक्त साठा बाजारात आणण्याचा आदेश केंद्रसरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार असून दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नाही असा दिलासा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे

याबाबत राज्यसरकारच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली लाभार्थ्यांच्या प्रतिनिधींना घरांच्या किल्ल्या सुपूई केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी राज्याच्या विविध भागांमधल्या लाभार्थ्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला गरिबांना निवास प्रवणं हे दारिद्र निर्मलनाचं पहिलं आणि महत्वाचं पाऊल ठरेल असंही प्रधानमंत्री म्हणाले आज सकाळी शिर्डीत पोचल्यानंतर मोदी यांनी साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात यानिमित्त काढलेलं चांदीचं नाणं जारी केलं

राज्यपाल चे विद्यासागर राव आणि विर अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते दरम्यान प्रधानमंत्र्यांच्या ताफ्याला अडवण्याचा श्राारा दिल्याबद्दल भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं केरळमधल्या सबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी आग्रह धरणाऱ्या तृप्ती देसाई यांनी या संदर्भात प्रधानमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी पोलिस अधिक्षकांकडे वेळ मागितला होता वेळ मिळाला नाही तर त्यांचा मार्ग अडवण्याचा आरा दिला होता त्या आज पुण्याहून शिर्डीला जाण्यासाठी निघण्यापूर्वी ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपी असलेले कार्यकर्ते गौतम नवलाखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे याच्यावर पुढच्या आठवड्यापर्यंत पोलीसांनी कोणतीही दंडात्मक कारवाई करु नये असे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिल या दोघांवरील खटले मागे घ्यावेत यासाठीच्या याचिका येत्या शुक्रवारी सुनावणीत घेण्यात येईल असेही न्यायमूर्ती आर व्ही मोरे आणि भारती डोंगरे यांच्या खंड पीठांनं म्हटलं आहे ऑगस्ट महिन्यात पुणे पोलिसांना तेलगु कवी वारा वारा राव कार्यकर्ते अरुण फरेरा वेर्नान गोन्सालवीस आणि सुधा भारद्वाज यांना अटक केली होती त्यावेळीतेलतुंबडे यांच्या घराची झडती घेतली गेली होती यासर्वाचा माओवादी नेत्यांशी असलेला संबंध त्याच्याकडे असलेल्या संगणक ईमेल आदि सामग्रीत सिद्ध होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे दुष्काळसदृश्य परिस्थितीमध्ये सरकार शेतक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील असं आश्वासन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलं परभणी जिल्ह्यात जिंतूर सेलू आणि परभणी तालुक्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते शेतक यांशी संवाद साधत होते दुष्काळी परिस्थितीत शेतक यांना आधार देण्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करेल असंही ते म्हणाले

दोन ऑक्टोबर या गांधी जयंती पासून गोवरी समन्वय समितीनं या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे

गेल्या काही दिवसात नाशिकच्या कांद्याचे वाढलेले भाव आज घसरले

दोन दिवसंपूर्वी नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याने अडीच हजार रुपयांचा टप्पा गाठला होता दरम्यान चढ्या भावामुळे बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने भाव घसरले असे समितीच्या सूत्रांनी सांगितलं दरम्यान केंद्र सरकारनं आपल्या अतिरिक्त साठ्यापैकी दोन ते तीन पट कांदा दिल्लीतील बाजारात आणण्याचं ठरवलं आहे दिल्लीतल्या किरकोळ बाजारात कांद्याचा तुटवडा पडू नये यासाठी हे पाऊल उचललं असून नाफेडला तशा सूचना दिल्या गेल्या आहेत ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राष्ट्रीय नागरी आरोग्य मोहिमे अंतर्गत देण्यात आलेल्या मोबाईल वैद्यकिय सेवा यंत्रणेचं उद्घाटन आज शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी केलं

या मोहिमेअंतर्गत राज्याला अशा प्रकारचे तेरा दवाखाने मिळाले असून पाच मुंबईसाठी पाच नागप्रसाठी तर पनवेल कोल्हापूर आणि औरंगाबादसाठी प्रत्येक एक दवाखाना असणार आहे अशा प्रकारची वैद्यकीय सेवा मिळाल्यानं नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले